उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत अशा कार्यक्रमांवर बारकाईनं लक्ष ठेवून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत प्ण्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असतानाही अन्य जिल्ह्यांप्रमाणे टाळेबंदी लागू न करता केंद्रीय पथकाच्या अभिप्रायानुसार निर्वंध अधिक कडक करून रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यावर तसच चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय झाला त्याचवेळी लसीकरणावर अधिक भर देण्यावरही बैठकीत एकमत झाले महापालिकेच्या डॉ नायडू लायगुडे रुग्णालय यासह अन्य राखीव रुग्णालयातील बहुतांश खाटा कोरोना रूग्णांसाठी प्र्ण क्षमतेनं वापरामध्ये असून आता खासगी रुग्णालयातील खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत

महापालिकेच्या हद्दीमध्ये दस्तनोंदणी करताना आकारल्या जाणाऱ्या नोंदणी शुल्कातील एक टक्का रक्कम शासनाकडून महापालिकेला मिळते प्णे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएल तर्फे पानमळा दत्तवाडी ते महात्मा फुले मंडई हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला आहे त्याचं उद्घाटन पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या हस्ते आज करण्यात आलं

डिजिटल युगात कोरोना नंतरच्या काळात नोकऱ्यांची संख्या कमी होते आहे अशा स्थितीत पतित पावन संघटनेने महिलांना स्वयं रोजगारासाठी प्रेरित केले हे कौतुकास्पद असून सर्वच वस्त्यांमध्ये संघटनेने असे उपक्रम राबवावेत असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पतित पावन संघटनेच्या कार्यक्रमात प्ण्यात व्यक्त केले ख्रिश्चन समाजाचे सध्या उपवास दिवस म्हणजेच लेंट समय चालू असून आज प्ण्याच्या सुमारे दोनशे वर्षे ज्न्या सेंट मेरीज चर्चमध्ये तिथल्या महिला समितीने शंभर पेक्षा जास्त गरीब कुटुंबांना धान्य वितरित केले त्यामध्ये एच आय वी बाधित कुटुंबांची संख्या मोठी होती

उर्वरित फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत गेले काही दिवस पालेभाज्यांचे भाव घसरले होते मात्र आता चांगला उठाव मिळाल्याने भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे उन्हाचा कडाका वाढल्याने फळ बाजारात मागणी वाढली आहे कलिंगड संत्री आणि लिंब् यांच्या भावात वाढ झाली तर खरब्रज आणि पेरू यांचे दर मागणी अभावी खाली आले आहेत प्ण्यात सुरू असलेल्या आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीच्या अंतिम फेरीत ब्राझिलच्या लौरा पिगोस्सी हिने आज अजिंक्यपद पटकावले

ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर पार पडली हवामान शहर आणि परिसरात आज दिवसभर आकाश निरभ्र होतं

उद्याही यात फारसा बदल संभवत नसल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत